सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर ठेवा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

ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते कोविड रुग्णांसाठी राज्यात कुठेही खाटांची कमतरता नाही सगळीकडे आवश्यक तितक्या खाटा उपलब्ध असून खाटांची संख्या आणखी वाढवण्याचे निर्देश दिले आहे असं त्यांनी सांगितलं आरटीपीसीआर राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये आता पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली आहे

या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि सामग्री आता माफक दरात उपलब्ध होत असल्यानं तसंच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता आता वाढली आहे वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत असल्यानं त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च घटला आहे चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्यामुळे राज्यशासनाने हा निर्णय घेतला असे टोपे म्हणाले

या दरम्यान विध्यार्थ्याचं नुकसान होऊ नये आणि अभ्यासक्रम मागे पडू नये म्हणून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वर्ग भरवण्यात आले होते अशाच परिस्थितीत अभ्यासात खंड पडू नये म्हणून एक जिद्दी विद्यार्थिनी इंटरनेट मिळण्यासाठी डोंगरावर झोपडी बांधून अभ्यास करत होती ऐक्या त्याविषयी अधिक माहिती मुंबई येथील पश्वेद्यकीय महाविद्यालयात दितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली सुतारला टाळेबंदीमुळे आपल्या गावी परत जावं लागलं होतं सिंधूदर्ग जिल्ह्यातील दारिस्ते या छोट्याश्या खेड्यामध्ये राहणारी स्वप्नाली ही पशु वैद्यकीय अधिकारी व्हायची स्वप्नं उराशी बाळगत होती मात्र गावी नेटवर्क मिळत नसल्यानं तिचे ऑनलाईन वर्ग चुकू लागले होते अनेक प्रयत्नांनंतर गावातील नजीकच्या एका डोंगरावर तिला नेटवर्क उपलब्ध झालं तिथे तिच्या भावाने तिला छोटीशी झोपडी बांधून दिली जिथे स्वज्नाली रोज ऑनलाईन वर्ग घेऊ लागली आणि तिने आपला सराव कायम ठेवला जिद्द बाळगत मेहनतीनं अभ्यास करत असल्याचं स्वप्नालीचं हे वृत्त प्रसारभारतीच्या दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचलं शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वचित राहू नये या धोरणमुळे काही प्रशासकीय हालचालीनंतर केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकर्पांतर्गत तिला तातढीनं इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्या नंतर स्वप्नाली आपल्या घरीच अभ्यास करू लागली आणि तिच्या मेहनतीचं फळ तिला प्राप्त झालं

स्वप्नालीच्या श्रमाला सरकारच्या मदतीची जोड मिळाली आणि ती उत्तम ग्रणांनी उत्तीर्ण झाली

केवळ पूणे आणि मुंबईतच मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली जात असून आता प्ण्यानं मुंबईलाही मागे टाकलं आहे

जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले नागरिकही लसीकरणासाठी आता स्वतःहून पुढाकार घेत असल्याची माहिती त्यांनी काल दिली

महामंडळाच्या विभागीय कार्यालयान ही माहिती दिली पुणे मुंबई या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरील प्रवाशांची संख्याही निम्म्यानं घटली आहे तर पुण्यावरून सांगली आणि कोल्हापूर मार्गावरील गाड्यांसाठी प्रवाशांची वाट पाहावी लागत आहे स्वारगेट वाकडेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानक या पुणे विभागातील प्रमुख एस टी स्थानकांवरून राज्यातल्या बहुतेक सर्वच शहरात एस टी सेवा आहे मात्र कोरोनाच्या भीतीने प्रवाशांचा पत्ता नाही यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असून तो कमी करण्याच्या दृष्टीनं अनेक प्रमुख मार्गांवरील बसच्या फेऱ्या कमी करण्याचा प्रस्ताव कामगार संघटनांनी दिला आहे याच बरोबरजेमतेम प्रवासी असलेल्या मार्गावरील बससेवा तात्पूरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी काल सांगितलं

त्याच सोबत कार्यालयातील प्रवेशासाठी आता पास आवश्यक बनवला आहे दररोज विविध भागातून आलेले लोक कार्यालयात मोठ्या संख्येनं गर्दी करतात

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार